पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या विषयावर आज सायंकाळी बोलावलेल्या सर्वपक्षीय बैठकीच्या पार्श्वभूमीवर राहल गांधी यांनी ही टीका केली आहे आपल्या या वक्तव्याच्या समर्थनात गांधी यांनी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्या एका वक्तव्याचा संदर्भ दिला आहे चिनी सैनिकांनी केलेल्या या पूर्वनियोजित हल्ल्याला भारतीय सैनिक सडेतोड उत्तर देतील असं नाईक यांनी यात म्हटलं असल्याचं पीटीआयच्या बातमीत नमूद आहे दरम्यान भारत चीन सीमा भागामधल्या परिस्थितीवर चर्चा करण्यासाठी पंतप्रधानांनी आज बोलावलेली सर्वपक्षीय बैठक संध्याकाळी पाच वाजता दूरदृश्य संवाद प्रणालीच्या माध्यमातून होणार आहे यावेळी विविध पक्षांचे प्रमुख या बैठकीत सहभागी होणार असल्याचं पंतप्रधान कार्यालयानं सांगितलं आहे

मिज पंपोर बांदापावा आणि शोपियां या भागात दहशतवादी लप्न असल्य़ाची माहिती मिळाल्यावर राज्य पोलिस दल केंद्रींय रायफल्स आणि केंद्रींय राखीव पोलिस दलानं ही संयुक्त कारवाई केली असल्याची माहीती सुरक्षा दलानं दिली आहे

यापैकी एक हजार सातशे त्रेपन्न रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत

सध्या जिल्ह्यात एक हजार दोनशे चौऱ्याऐंशी रुग्णांवर उपचार सुरू आहेत आज सकाळी जिल्ह्यात एक्याण्णव नवीन रुग्णांची वाढ झाली

जिल्ह्यात आतापर्यंत बरे झालेल्या रुग्णांची संख्या दोनशे तेहतीस झाली असल्याचं जिल्हा प्रशासनानं कळवलं आहे

या रुग्णालयात अद्ययावत सुविधांसह कमीत कमी शुल्कात कोरोना विषाणुबाधित रुग्णांवर उपचार केले जात असल्याचं उत्तर मुंबईचे भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी सांगितलं

यानिमित्त प्रकाशित करण्यात आलेल्या सचित्र कार्यपुस्तिकेचं प्रकाशन विधान सभेतले विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबईत करण्यात आलं नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यावेळी उपस्थित होते

याबाबत कोणाला माहिती असल्यास करमाळा पोलिसांशी संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलं आहे